हर्षवर्धन यांनी दिली आहे ते आज नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते देशभऱात सुमारे सतरा हजार अशी केंद्रं स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली तेलंगाना आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल ओडिशा आणि दिल्ली या पाच राज्यात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्यानं या राज्यांकडे पाठप्रावा करणार असल्याचंही त्यांनी यावेळी नमुद केलं दरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी आज महिला आणि बाल विकास मंत्री पदाचा तसंच रविशंकर प्रसाद यांनी कायदा आणि न्याय मंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे अर्जुन मुंडा यांनी जनजाती व्यवहार मंत्री आणि रेणुका सिंह यांनी जनजाती व्यवहार राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे

या भागातून जाणाऱ्या सैन्याच्या धडक कृती दलावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर ही चकमकम सुरू झाली होती

लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत हे देखील त्यांच्यासोबत असतील या भेटीदरम्यान राजनाथ सिंह जवान आणि अधिका यांशी संवाद साधतील

या तुकड्यांवर चीन आणि पाकिस्तानलगतच्या नियंत्रण रेषेवर तसंच काश्मीर खोऱ्यात दहशतवादविरोधी मोहिमेची जबाबदारी असल्याची माहिती सैन्यदलानं दिली आहे

या दोन्ही ठिकाणी सुमारे एक तास पाऊस झाला जळगाव धुळे आणि सातारा जिल्ह्यात काल काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाउस झाला जळगाव जिल्ह्यतल्या यावल इथं झालेल्या गारपीटीमुळं केळाच्या पिकांचं नुकसान झालं आहे घरांवरील पत्रेही उडाल्यामुळं एक मुलगा जखमी झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातही काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला येत्या काही दिवसात मराठवाडा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे

त्या काल बीड इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत बोलत होत्या शेतकऱ्यांना शासकीय योजना आणि उपाययोजनांचा फायदा पोहचावा म्हणून खरिप हंगामात आवश्यक बी बियाणं खतं तसंच पिक कर्ज आणि अनुदान वेळेत दिलं जावं असंही त्यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल एपचं यावेळी पालकमंत्री मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं

औरंगाबाद जिल्ह्याच्या द्रष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पाटील हे काल औरंगाबादमध्ये आले होते त्यावेळी महापौर घोडेले आणि आमदार अतुल सावे यांनी त्याची भेट घेऊन ही मागणी केली

पिंप्री चिंचवड भागातील निगडीमध्ये काल परवानगी नसताना ही मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे